नव्या कायद्यानुसार विजय मल्ल्या पहिला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित एटीपी टूर टेनिसमध्ये रोहन बोपण्णा आणि दिवीज शरण दूहेरीत तर केविन अँडरसन एकेरीत विजयी राज्यात सर्वत्र थंडीचा मुक्काम पंतप्रधान शेतकरी हे आमचे अन्नदाता असून केवळ मतदाता म्हणून आम्ही त्यांकडे पाहत नाही असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल झारखंडमधील पलामू इथं केलं

झारखंड आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि केंद्र सरकारच्या सहकार्यानं हा प्रलंबित प्रकल्प पुन्हा सुरु होऊ शकला याबद्दल मोदींनी त्यांचं कौतुक केलं कर्जमाफी संदर्भात विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत यापूर्वीच्या सरकारपेक्षा पाच पट जलद गतीनं घरकुलांचं वितरण करण्यात येत असल्याचंही त्यांनी नमूद केलं ग्रामीण जनतेला मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे नागपूर विभागातील पाणीपूरवठा योजनांचा ई शुभारभ फडणवीस यांच्या हस्ते काल झाला त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते तसंच राज्यातील ग्रामीण पाणी पुरवठा विद्युत शुल्काअभावी बंद होणार नाही अशी ग्वाही देताना ग्रामपंचायतींच्या खर्चात बचत होण्याच्या दृष्टीने सर्व योजना ग्रीन एनर्जीवर अर्थात हरित उर्जेवर आणण्यात येणार असल्याच त्यांनी सांगितलं

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले पंधरा हजार ग्रामपंचायतींमध्ये ऑप्टिक फायबर पोहोचलेले आहे

तिथनं थेट शिकवता येईल विदयार्थ्यांना थेट संवाद साधता येईल त्यामुळे शाळेला उत्तमात उत्तम शिक्षण नवीन शिक्षण पध्दती नवीन शिक्षक किंवा चांगले शिक्षक किंवा विचारवंत यांच्याशी आपल्याला जोडता येईल गडकरी देशाला चांगल्या नेतुत्वाची आणि आर्थिक धोरणांची गरज आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल मुंबईत सांगितलं मात्र हे वक्तव्य आपण राजकीय उद्देशानं करत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं भारतीय तंत्रशिक्षण संस्थेच्या व्यावसायिक शाखेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते संशोधन आणि तंत्रज्ञानाची सांगड घालून जागतिक स्तरावर अत्युच्च स्थान गाठण्याची देशाची ताकद असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला विजय मल्ल्या मद्य व्यापारी विजय मल्ल्या याला मुंबईच्या विशेष न्यायालयानं काल फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केलं यासंदर्भात सक्तवसुली संचालनालयानं याचिका दाखल केली होती

या नवीन कायद्यानुसार आता लंडनमध्ये असलेल्या मल्ल्याच्या मालमत्तेवर जप्ती आणता येईल आणि या संपत्तीचं नियंत्रण केंद्र सरकारला करता येणार आहे

यासंदर्भातील आढावा बैठक संपर्क मंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली काल पुण्यात झाली

यामध्ये मेट्रोसाठी आवश्यक शासकीय जमीन मेट्रो स्थानक मेट्रो सुरक्षा अंगठी रस्ता यावर चर्चा करण्यात आली

एका कृषी एजन्सीजवर कृषी विभाग आणि पोलिसांनी धाड घालून बनावट कीटकनाशके जप्त केली होती याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती

अनेक सुरक्षादलांवरील हल्ल्यांमध्ये त्यांचा सहभाग होता

गोवर रुबेला लसीकरणाच्या सिटी टास्क समितीची आढावा बैठक काल महापालिका मुख्यालयात घेण्यात आली त्यावेळी ही माहिती देण्यात आली प्रशिक्षण पालघर उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडून डहाणू पालघर वसई आणि तलासरी तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्र प्रशिक्षणाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातल्या कळवण उपविभागातील गावात प्रगतिशील शेती आणि विविध भाजीपाला पिकांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे

शिष्यवत्ती महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शालेय तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते त्यासाठी महाविद्यालयांनी विशेष प्रयत्न करून या विषयासंदर्भात संवेदनशीलपणे काम करावे अशा सूचना यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ

जिल्हाधिकारी कार्यालयात शिष्यवृत्तीसंदर्भात आयोजित महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते

या बॅंकेवर पाच वर्षे प्रशासक नियुक्त करण्यात आले होते लातर लातूर उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकऱ्याचा सण म्हणून ओळखला जात असलेल्या वेळाअमावास्येचा सण काल दुष्काळाच्या वातावरणात साजरा करण्यात आला यासाठी शेतात कोप तयार करून त्यामध्ये देव मांडून त्यांची पूजा करण्यात येते भज्जी म्हणजे सर्व पालेभाज्या विविध प्रकारची फळे यांना शिजवून तयार केलेली भाजी आंबील हा मठ्यासारखा पदार्थ याच दिवशी करण्याची पद्धत आहे यावर्षी समाधानकारक पाऊस झाला नसल्यान रब्बीची पेरणी झाली नसून यामुळे अनेक कोरडवाहू शेतकऱ्यांना काळ्या रानातच देवाची पूजा करून सण साजरा करावा लागला

जिल्हा पत्रकार संघांच्या वतीनं देखील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे अपघात पूणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर निपाणीजवळील तवंदी घाटात काल संध्याकाळी टूक आणि चार चाकी वाहन यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सहाजण ठार झाले मरण पावलेले सर्वजण कोल्हापूर जिल्ह्यातील मुसाूड इथले रहिवासी असून ते सर्वजण बेळगावकडे निघाले होते

एकेरीत दक्षिण अफ्रिकेचा केविन अंडरसन विजेता ठरला त्यानं क्रोएशियाच्या इवो कार्लोविच याला पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली